वरीष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी काल नवी दिल्ली िंग याविषयी माहिती दिली काही घटना वगळता हे मतदान शांततेत पार पडल्याचं सिन्हा यांनी यावेळी सांगितलं या मतदानात महिला आणि वरीष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता

चौथ्या टप्प्यातल्या मतदानाच्यावेळी मतदान यंत्र बदलण्याचं प्रमाण खूप कमी राहिलं असं ते म्हणाले

यात सोनं चांदी दारु अंमलीपदार्थ आणि रोख रकमेचा समावेश आहे

यावेळी मुंबईतही मतदानाचा टक्का वाढला

सर्वसामान्य मतदारांबरोबरच अब्जाधीश तसंच चित्रपट सृष्टीतल्या अनेक तारे तारकांनी काल मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केलं नुकताच मतदानाचा हक्क प्राप्त झालेल्या नवमतदारांनी मोठ्या उत्साहानं आपला हक्क बजावला

कल्याणची टक्केवारी एकूणातच सर्वात कमी आहे लोकसभेच्या आणखी तीन टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोचला आहे सर्वच राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी प्रचारसभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी मध्यप्रदेशात टिकामगड दामोह आणि पन्ना श्वे प्रचारसभा घेतील बसपा अध्यक्ष मायावती यांची उत्तरप्रदेशात सभा होईल दरम्यान लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीच्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होईल

काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे प्रमुख राजकीय नेत्यांकडून निवडणूक आचार संहितेचा भंग झाल्याच्या आरोपांबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाची आज नवी दिल्ली ड्ड ंबैठक होणार आहे निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी काल संध्याकाळी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारींबाबत बातमीदारांनी त्यांना प्रश्न विचारला होता त्यावर त्यांनी ही माहिती दिली जम्मू कश्मीर विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठीही आयोगाच्या अधिका यांची आज बैठक होणार आहे असं त्यांनी सांगितलं भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक प्रचारातल्या भाषणात आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे काँग्रेस खासदार सुश्मितादेव यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर होईल मोदी आणि शाह यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगानं कोणतीही कारवाई केली नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे राफेल प्रकरणातल्या पुनर्विचार याचिकांच्या गुणदोषांबाबत उत्तर द्यायला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी मुदत मागितली आहे काल या प्रकरणाच्या सुनावणीच्यावेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या पीठासमोर सरकारची बाजू मांडणारे एडव्होकेट आर बालसुब्रमण्यम यांनी न्यायालयाला विनंती केली तेव्हा सुनावणीच्या स्थगितीची माहिती सर्व पक्षांना देण्यासाठी न्यायालयानं त्यांना परवानगी दिली

बंगालच्या उपसागरात आलेलं फानी चक्रीवादळ आज दुपारपर्यंत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे

त्यानंतर ते ओदिशा किनारपट्टीकडे सरकेल

तसंच येत्या दोन ते तीन दिवसात ओदिशात आणि आंध्रप्रदेशात काही ठिकाणी तसंच पश्विम बंगालमधे अनेक ठिकाणी मध्यम किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे श्रीलंकेत उट्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमधे उल्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटनाच असल्याचं श्रीलंकेच्या गुप्तचर यंत्रणांच मत आहे श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी एका आंतस्राष्ट्री वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली

या हल्ल्याबाबत शारा मिळूनही आपल्या सरकारमधल्या काही मंत्र्यांनी आणि अधिका यांनी त्यावर हालचाल केली नाही असंही ते म्हणाले दरम्यान श्रीलंकेचं लष्कर नौदल हवाईदल आणि पोलीस यांच्या समन्वय राखण्यासाठी एक संयुक्त ऑपरेशन कमांड कोलंबो धिं स्थापन केलं असून तो लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे राष्ट्रपतींनी नवे संरक्षण सचिव म्हणून एका माजी लष्करी अधिका याची नियुक्ती केली आहे तर पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे

वॉर्नर सामनावीर ठरला आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना होणार आहे रात्री आठ वाजता बंगळुरु श्वे हा सामना होईल छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यातून पोलिसांनी तीन माओवाद्यांना अटक केली आहे गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिलाक्या ॐ केलेल्या हल्ल्याप्रकरणी या तिघांना अटक झाली आहे या हल्ल्यात दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीचा कॅमेरामन आणि तीन सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला होता दुस या एका घटनेत दंतेवाडामधल्या गेडाम परिसरातून पोलिसांनी आणखी तीन माओवाद्यांना अटक केली

कराचीच्या मलिर कारागृहातून या सर्वांना कडक सुरक्षा व्यवस्थेत कराची कंटोन्मेंट रेल्वे स्थानकात आणि तिथून लाहेरला पाठवण्यात आलं